केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज ही आकडेवारी जाहीर केली

वर्धा जिल्ह्यात काल एक नवा कोरोनाबाधित रुग्ण आढळला हा रुग्ण दिल्लीहून त्याच्या गावी आला होता

सातारा जिल्ह्यात काल रात्री उशीरा एकोणीस जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझीटीव्ह आले तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे

जालन्यात आणखी अकरा नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली

यात हर्सुल कारागृहातल्या एकोणतीस रुग्णांचा समावेश आहे

प्रयोगशाळेत केलेले प्रयोग प्राण्यांवर केलेल्या चाचण्या आणि क्लिनिकल अभ्यासाच्या पुराव्यांच्या आधारे सार्स सारख्या इतर आजारांवर या औषधाचे परिणाम जाणवले आहे जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा या औषधाची शिफारस केली आहे हे औषध अत्यंत महाग असल्याने गरीबांवर उपचार करणे शक्य व्हावे यासाठी सरकार याची खरेदी करणार आहे जेएनपीटी म्हणजेच जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टनं आपलं बोकडविरा इथलं बहुउद्देशीय कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र कोव्हीड उपचार रुग्णालयात परिवर्तीत केलं आहे

अॅपोकॅलिप्टीक असा कोणताही विषाणू अस्तित्वात नसल्याचा खुलासा पशूसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांनी केला आहे कुक्कुटपालन केंद्रामध्ये कोरोना विषाणूपेक्षाही भयंकर असा एपोकॅलिप्टीक विषाणू येण्याची शक्यता असून त्यामुळे कोरोनापेक्षाही जास्त मानवी मृत्यू होण्याची शक्यता व्यक्त करणारी बातमी अमेरिकेतले आहारतज्ञ डॉ मायकल ग्रेगर यांचा हवाला देऊन एका वृत्तवाहिनीनं प्रसिद्ध केली होती मात्रं अशा शास्त्रीय नावाचा कोणताही विषाणू अस्तित्वातच नसून एपोकॅलिप्टीक या शब्दाचा अर्थ जगाचा विनाश करणारा असा असल्यामुळे डॉ मायकल यांनी तो त्या अर्थानं वापरला असावा असं त्यांनी सांगितलं महाराष्ट्र पशु आणि मत्स्यविज्ञान विद्यापीठानं दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय पातळीवार पशूंमधल्या रोगांचं संनिरिक्षण करणाऱ्या ओ आय ई या संस्थेनं नमूद केलेल्या कोबड्यांना बाधित करणाऱ्या विषाणूंच्या यादीमध्येही एपोकॅलिप्टीक या नावाच्या विषाणूचा समावेश नसल्याचं अनुप कुमार यांनी स्पष्ट केलं आहे निसर्ग चक्रीवादळग्रस्त रायगड जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या सरकारी निवासस्थानी बैठक झाली या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी रायगड जिल्ह्यासाठी शंभर कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती तर निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार जलसंपदा मंत्री आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसच रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्यासोबत आढावा बैठक घेतली होती निसर्ग चक्रीवादळानं कोसळून पडलेले विजेचे खांब बाजूला करताना खांब डोक्यावर पडल्यानं रत्नागिरी जिल्ह्यात एनडीआरएफ म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचा एक जवान जखमी झाला आहे त्याला अधिक उपचारांसाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे मूळचा हिमाचल प्रदेशमधला हा जवान पूण्यात एनडीआरएफमध्ये कार्यरत आहे दापोली तालुक्यात आंजर्ले गावात हे काम सुरू होतं सौदी अरेबिया सरकारनं कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी हज यात्रा रद्द केल्यामुळे भारतातून या यात्रेसाठी नोंदणी केलेल्या सर्व यात्रेकरुंचे पैसे हज कमिटी परत करणार आहे कमिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मकसूद अहमद खान यांनी एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे पैसे परत मिळवण्यासाठी कमिटीनं संकेतस्थळावर अर्जाचा एक नमुना प्रसिद्ध केला आहे अशी माहिती त्यांनी दिली

राज्य सरकारच्या निवृत्तीवेतन धारकांना जन्मतारीख ई मेल आयडी पॅन कार्ड हेडिटेल्स पाठविण्याचे आवाहन अधिदान व लेखा कार्यालयाने केले आहे

निवृत्तीवेतनधारकांना त्यांचे वेतन वेळेवर मिळावे यासाठी डिजिटल डेटा आणि अभिलेखे यांची पडताळणी आणि अद्ययावतचे काम करण्याच्या कामासाठी ही माहिती पाठवायचे आवाहन राज्य सरकारने केले आहे यापूर्वी ज्या निवृत्तीवेतनधारकांनी माहिती पाठविली असेल त्यांनी पुन्हा पाठविण्याची आवश्यकता नसल्याचे अधिदान व लेखा अधिकारी यांनी कळविले आहे

मातुत्वाचं वय गरोदर महिलांच्या मृत्युदरावर नियंत्रण आणि पोषण मूल्यांमध्ये वाढ करायच्या हेतूनं सरकारनं कृती दलाची स्थापना केली आहे

महिला आणि बालविकास मंत्रालयानं स्थापन केलेलं हे कृती दल सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यात सुधारणा सुचवणार असून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी तपशिलवार कार्यक्रम हाती घेणार आहे महिलांमध्ये उच्च शिक्षणाला उत्तेजन देण्यासाठीही हे दल नवीन उपाय आखणार आहे नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय भाषणात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिलांसाठी कृती दल स्थापन करण्याची घोषणा केली होती

अमेरिकेत येत्या नोव्हेंबर मधे होऊ घातलेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार म्हणून माजी उपराष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना नामांकन मिळालं आहे बराक ओबामा अध्यक्ष असताना बायडन उपाध्यक्ष होते त्यांना नामांकनासाठी आवश्यक मतं मिळाली असून येत्या ऑगस्टमधे त्यांच्या उमेदवारीची औपचारिक घोषणा होईल भारताप्रति बायडन यांचा दृष्टीकोन अनुकूल राहिला असून भारत अमेरिका अणु करारात त्यांची महत्त्वाची भूमिका होती

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी ही माहिती दिली आहे

मुख्यमंत्री उद्दव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोक कल्याणकारी कारभाराचा जगापुढे आदर्श आहे त्याअर्थाने शिवराज्याभिषेक दिन हा संकल्प दिन मानून शिवछत्रपतींनी दिलेला वसा पुढे नेण्यासाठी वचनबद्ध होऊ या असं ठाकरे यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे

त्यासाठी महानगरपालिकेनं काही दुकानं सम तारखांना आणि उर्वरित दुकानं विषम तारखांना सुरू ठेवायला परवानगी दिली आहे

अमरावती जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेल पंप नागरिकांसाठी नियमित सुरू ठेवायला मान्यता देणारा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनी जारी केला आहे